मिशन बिगिन अगेन चा पाचवा टप्पा आज पासून सुरु

ताडोबा अंधेरी प्रकल्पातील कोर झोन मध्ये पर्यटनाला सुरुवात

अवलंब गृहविलगीकरणातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

आणि उपम्ख्यमंत्री यांचे हस्ते होणार ई लोकार्पण

त्यान्सार हॉटेल आणि उपाहारगृहं पन्नास टक्के क्षमतेनं स्रु करायला परवानगी दिली आहे नव्या मार्गदर्शक सूचनांन्सार येत्या पाच तारखेपासून आवश्यक खबरदारी घेत या सेवा सूरू करता येणार आहेत

जवळपास सहा महिन्यांपासून राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे बंद आहेत येणाऱ्या काळात सिनेमाग़हे आणि नाट्यग़हे स्रु करताना नागरिकांच्या स्रक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल लॉकडाऊननंतर सिनेमागुहे उघडताना सिनेमागुहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे स्रु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशम्ख यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितल आहे महाराष्ट्रातच धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कोविड प्रतिबंधाचे नियम पाळ्न तात्काळ स्रु केल्या जाणार आहेत म्ंबई महानगर क्षेत्रात सर्व औद्योगिक आणि उत्पादन कारखाने सुरु करायलाही परवानगी दिली आहे ऑक्सीजन घेऊन जाणाऱ्या वाहनांची विनाअडथळा आणि विना निर्बंध वाहतूक सुरूच राहील याची जबाबदारी स्थानिक प्रशासनानं घ्यावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे

वन्यजीव सप्ताह वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रती येणारी सजगता जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्याप्रती मर्यादित न ठेवता ती आय्ष्यभरासाठी जप् या असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वन्यजीव प्रेमींना श्भेच्छा दिल्या आहेत

वन्यजीव म्हणजे केवळ वाघ अशीच संकल्पना असते परंतू मेळघाटात आढळणारे आणि आता ल्प्तप्राय होण्याच्या वाटेवर असणारे माळढोक पक्षी द्र्मिळ रानपिंगळा तसेच गडचिरोलीत आढळणा या रानम्हशीचांदी अस्वल यासारखे वन्यजीवाचे दर्शन पण तितकेच उत्साहवर्धक असते वन्यजीवासोबतच वनस्पती संपदा जपणे आवश्यक असल्याचा सूर या वेबिनारच्या माध्यमातून निघाला

मात्र आता प्रकल्प व्यवस्थापनाने काही अटी शर्ती लावून पर्यटकांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी स्रू केली आहेत यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ

सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारप्स व्हावी त्यांना त्रास असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला मिळावा मनपाने इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स आय व्ही आर सिस्टीमचा अंगीकार केला आहे त्यान्सार आता शहरातील गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांना आय व्ही आर प्रणालीद्वारे संपर्क साधण्यात येणार आहे यासंदर्भात नागप्र महानगरपालिकेने स्टेप वन कंपनी सोबत करार केला आहे गृह विलगीकरणातील रुग्णांकरीता आय व्ही आर सिस्टीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वतच आपल्या प्रकृतिची काळजी घेउ शकतील त्यांना काही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेता येईल कोव्हिड संवाद कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे त्यासाठी संतूलीत आहार आणि नियमित व्यायाम गरजेचे आहे मात्र कोरोनाच्या या काळात अनेकांनी हालचालच बंद केली आहे त्यामुळे वात संधीवात जोडांमधील द्खणे असे आजार उद्गवत आहेत लॉकडाउन आयसोलेशन आणि वर्क फ्रॉम होम याम्ळे जीवनशैलीच बदलली आहे एका जागेवर बसून राहणे बसूनच काम करणे अशा सवयी वाढल्या शरीराची हालचाल खूप कमी झाली याम्ळे हाडांचे आजार उद्भवत आहेत कोरोनापासून बचाव करताना आपण इतर आजारांना आमंत्रण देतोय असं होऊ नये यासाठी शरीराची हालचाल कायम ठेवा स्दृढ आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा असा सल्ला ऑर्थोपेडिक सर्जन डॉ प्रशांत राठी आणि कनसल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक सर्जन डॉ अमोल कडू यांनी दिला शेतकरी कर्जमक्ती योजना ब्लडाणा जिल्ह्यात महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजनेत त्र्टी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यादीमध्ये नाव असलेल्या मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आपले आधार कार्डची प्रत जमा करावी जर यादीमधील व्यक्ती मयत झाली असल्यास मयताचे मृत्यू प्रमाणपत्र वारसाचे आधार आणि बचत खाते क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संबंधीत शाखेत जमा करावी असं आवाहन बँकेच्या वतीनं करण्यात आलं आहे शहीद जवान वामन मोहन पवार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या टाकळीचे शहीद जवान वामन मोहन पवार यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले वामन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते ते जम्म् श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग नरसू इथं त्यांना हौतात्म्य आलं होतं अंत्यसंस्काराच्या वेळी अहमदनगरमधल्या सैन्य दलाच्या त्कडीनं त्यांना शेवटची सलामी दिली धानखरेदी धानखरेदी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात बारदानांच्या उपलब्धतेअभावी धानखरेदी विस्कळीत होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक ते निर्णय त्वरीत घेण्यात यावेत त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये धानखरेदीची प्रक्रिया स्लभ आहे त्याचा अभ्यास करुन त्याच धर्तीवर प्ढील वर्षी आपल्या राज्यातही तशा खरेदीपद्धतीची अंमलबजावणी करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या

या आयोजनाबबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगातील पर्यटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता

या विकास कामांचेही या जयंती दिनी महाराष्ट्रचे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ई लोकार्पण होणार आहे सेवाग्राम आश्रमनेही या कार्यक्रमासाठी तयारी केली असून पहाटे साडेपाच वाजता रामधून निघून त्यानंतर अखंड सूत्रयज्ञ आहे सोबतच सामाजिक अंतर ठेऊन येणाऱ्याना दर्शन घेण्याची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू विद्यालयाच्या वतीने दीपउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे